विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारविरूद्ध केलेल्या आरोपांना महाविकास आघाडीनं काल उत्तर दिलं त्यानंतर लगेचचं पुन्हा फडणवीस यांनीही फेसबुक लाईव्हवरून आघाडीनं केलेले आरोप फेटाळून लावले महाविकास आघाडीचे नेते राज्य सरकारमधले महसूल मंत्री बाळासाहेब थोरात परीवहन मंत्री अनिल परब आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काल पत्रकार परीषद घेऊन फडवणीस यांनी केंद्र सरकारनं राज्य सरकारला केलेल्या मदतीची आकडेवारी च्कीची असल्याचं सांगत राज्याला केंद्राकडून पुरेशी मदत मिळाली नसल्याचं सांगितलं विरोधकांकडून सहकार्याऐवजी अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका महसूलमंत्री थोरात यांनी केली

रेल्वे मंत्रालयाकडूनही रेल्वे सोडण्यासंदर्भात संभ्रम निर्माण करून राज्य सरकारची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप परब यानी केला जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना कोविड उपचार आणि प्रतिबंधासंदर्भात देशात सर्वोत्तम काम महाराष्ट्रात झाल्याचं सांगितलं शेजारच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातली स्थिती नियंत्रणात असून रोग प्रसार तसंच मृत्यू दरावर यंत्रणेनं मोठं नियंत्रण मिळवलं असल्याचं त्यांनी नमूद केलं राज्यातल्या युवकांच्या कौशल्याबद्दल फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य निंदनीय असल्याचं पाटील यांनी नमूद केलं पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली भाजपनं राज्यातल्या मुख्यमंत्री सहायता निधीत एक रूपयाही जमा केला नाही त्यांनी आपली मदत पीएम केअर्स निधीत दिल्याचं सांगत भाजप हा राज्याचा शत्र आहे का मित्र असा प्रश्न उपस्थितीत केला केंद्र सरकारनं राज्यांना बिनव्याजी किंवा अत्यल्प व्याजदरानं पैसे उपलब्ध करून देण्याची मागणीही पाटील यांनी यावेळी केली महाविकास आघाडीच्या या पत्रकार परिषदेनंतर काही वेळातच फडणवीस यांनीही सामाजिक माध्यमावर पत्रकार परीषद घेऊन तीन मंत्र्यांनी एकत्र येऊन विसंगत माहिती दिल्याचा आरोप केला यावेळी त्यांनी त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले अन्न सुरक्षा योजना कापूस खरेदीसाठी लागणारा पैसा केंदूर सरकार देत आहे राज्य सरकार दरवेळेस केंद्र सरकारकडून येणारा आभासी आकडा सांगत असल्याचा आरोप त्यांनी केला कोरोना विषाणू प्रादुर्भाव संकटाच्या काळात राज्य सरकारमधले मंत्री काम करायचं सोडून स्वतचीच पाठ थोपटून घेत असल्याची टीका फडणवीस यांनी केली राज्यातल्या जनतेला मित्र कोण आणि शत्रू कोण हे माहित असल्याचं सांगत फडणवीस यांनी सरकारला मदत करण्याचीच विरोधी पक्षाची भूमिका आहे मात्र सरकार खोटी आकडेवारी सांगत असेल तर ते जनतेसमोर आणावंच लागेल असं सांगितलं दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल महाराष्ट्र विकास आघाडीची बैठक झाली भारतीय जनता पक्षाकडून सुरु असलेल्या राजकारणाला यापुढे आक्रमकपणे उत्तर द्यावं तसंच सरकारकडून केल्या जाणाऱ्या कामांची दररोज माहिती दिली जावी असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला तसंच आघाडीतला समन्वय वाढवण्याचा आणि एकसंघपणे काम करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचं सांगण्यात आल

कोरोना विषाणूग्रस्तांवर उपचाराच्या दरांवर नियंत्रण आणण्यासंदर्भात एका याचिकेवर काल सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर द्रद्रश्य संवाद प्रणालीमार्फत सुनावणी झाली देशात अनेक खासगी तसंच धर्मदाय रुग्णालयांना सरकारनं मोफत किंवा नाममात्र दरानं भूखंड उपलब्ध करून दिलेले आहेत त्या रुग्णालयांनी कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांवर मोफत उपचार करावेत असं न्यायालयानं म्हटलं आहे आपत्तीच्या काळात खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची उपचार दरासंदर्भात लूट केली जात असल्याचं या याचिकेत म्हटलं आहे शासकीय आरोग्य योजना किंवा आरोग्य विमा नसलेल्या कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांचा खासगी रुग्णालयातला उपचार खर्च सरकारनं वहन करावा अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे

राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत ते काल बोलत होते राज्यातली रुग्ण संख्या मोठी असली तरी रुग्ण झपाट्याने बरेही होत आहेत स्थलांतरीत आणि प्रवास करणाऱ्या लोकांमुळे ग्रामीण भागात रुग्ण वाढत असून या भागातही खाटांची मागणी वाढत असल्याचं ते म्हणाले सर्व नागरिकांना कॅशलेस उपचार देणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य या योजनेची जिल्ह्यांत काटेकोर अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले

काल आढळलेल्या रुग्णांमध्ये सुभाषचंद्र बोस नगर परिसरात चार जय भवानी नगर तीन शिवशंकर कॉलनी जहागीरदार कॉलनीत प्रत्येकी दोन रुग्ण आहेत

दरम्यान जिल्ह्यात काल आणखी आठ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले

यातील दोन महिला रूग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयानं सांगितलं आहे नांदेड जिल्ह्यात कोरोनाविषाणू संसर्गामुळे आता पर्यंत सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे

पाटोदा तालुक्यातल्या कारेगाव इथं सापडलेला कोरोना विषाणू बाधित रुग्ण गेल्या आठवड्यात या तीन रुग्णालयामंध्ये उपचार आणि तपासण्या करण्यासाठी गेला होता

त्याचबरोबर बीड शहरासह तालुक्यातल्या खंडाळा चऱ्हाटा पालवन ईट पाटोटा तालुक्यातल्या डोंगरकिन्ही वैजाळा वडवणी तालुक्यातल्या देवडी गेवराई तालुक्यातल्या खांडवी मादळमोही धारवंटा तसंच केज तालुक्यातल्या खरमाटा आणि धारुर तालुक्यातल्या पारगाव या गावांमध्ये येत्या चार जूनपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे

ब्लडाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातला निमखेड इथला एक प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी कोरोना विषाणू बाधित असल्याचं आढळून आलं हा कर्मचारी मुंबईहून परत येताना लातूर इथल्या सहकाऱ्याच्या संपर्कात आला होता

शाळा महाविद्यालयं पुन्हा सुरु करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्याच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिलं विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दुष्टीनं शाळा महाविद्यालयं बंदचा आदेश कायम असल्याचं मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं आहे

याबाबत मनृष्यबळ विकास मंत्रालयानं काल आदेश जारी केले एक जुलैपासून या परीक्षा होणार आहेत

इतर विषयांच्या लेखी परीक्षांच्या गुणांच्या सरासरीइतके गूण भूगोलाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली आहे भूगोलाच्या गुणपद्धतीचा तिढा सुटल्यानं दहावीच्या अन्य विषयांच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामालाही वेग येणार आहे याच पद्धतीनं दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाच्या गुणांचंही वाटप केलं जाणार आहे

मात्र सर्वसामान्य कामगारही या मदतकार्यात मागे राहिलेला नाही औरंगाबाद इथं कंपनी कामगार असलेल्या राहूल लबडे नावाच्या तरुणानं कंपनीतून पगार बंद झाल्यानंतर हातगाडीवर भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला मात्र गरजूंसाठी त्यानं मोफत भाजी उपलब्ध करून दिली आहे गेल्या तीन दिवसांत शंभरावर गरजूंनी त्याच्या या मोफत भाजी योजनेचा लाभ घेतला आहे अकोल्यात राहणारा रणजीत तायडे हा सर्वसामान्य कामगार कुटुंबातला कला शाखेचा विद्यार्थी त्यानेही कुटुंबाकडे जमा असलेल्या शिलकीतून आपल्या परिसरातल्या आठ ते दहा कुटुंबांना किराणा आणि अन्य जीवनावश्यक साहित्याची मदत केली

बाळासाहेब नागरगोजे यांना धारेवर धरलं आरोग्य कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णांची सेवा करत आहेत मात्र त्यांना अद्याप प्रेशा प्रमाणात मास्क सॅनिटायझर्स हॅन्डग्लोज किंवा पीपीई कीट्स वगैरे उपलब्ध करून देण्यात आलेले नाही परिणामी मंगळवारी या रुग्णालयातल्या एका परिचारिकेला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं संशयितांचा कक्ष कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा कक्षामध्ये अपूऱ्या सोयीसुविधांबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी परिचारिकांनी नागरगोजे यांच्याकडे केली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे लेखीपत्राद्वारे ही मागणी करण्यात आली असल्याची माहिती कव्हेकर यांनी दिली मराठवाड्यात फक्त पाच महाविद्यालयात सहाशे ऐंशी विद्यार्थी क्षमता आहे

या कार्यक्रमाचा द्सऱ्या सत्रातला हा बारावा भाग आहे

यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ न्कसान झालं लाखोच्या संख्येनं ही टोळधाड काल अमरावती जिल्ह्यात दाखल झाली या टोळधाडीनं जिल्ह्यातल्या पिकावर तुटून पडत ते संपुष्टात आणलं याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे अमरावतीचे वार्ताहर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून टोळधाड किडीचा प्रादर्भाव आढळून येत आहे हे टोळधाड दरवर उडत जात असल्याने तिच्या मार्गावरील वनस्पतींची हिरवी पाने फुले बिया खांदी पालवे आदींचा फरशा पाळते वरुड तालुक्यातील प्सला खापरखेडा या शिवारात सायंकाळी या किडीचा अथवा थांबलेल्या आढळल्याने ट्रॅक्टर स्पेअर अग्निशामक बंबाच्या सहाय्याने फवारणी करण्यात आली त्यामुळे सदर किडींचा अथवा कमी होऊन पूढे नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर गेल्याचे समजते आकाशवाणीच्या बातम्यासाठी अमरावतीहून आनंद गंभीर अमरावतीहून निघालेली ही टोळधाड भंडारा जिल्ह्यात आली आहे

अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर काल भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील झालेली खुर्द आंधळगाव पाय डोंगरी या गावात टोळधाड किडीने प्रवेश केला आहे जिल्ह्यातील शेतकरी चिंता यामुळे वाढली असून याकिडीमार्फत न्कसानीची क्षमता तीव्रता प्रचंड असल्याने शेतातील उभे पीक तसेच भाजीपाला अन्य पिके व हिख्यागार वृक्षांची नुकसान टोळधाड किडीद्वारे केले जात असल्याचे आधीच कोरोनामुळे हतबल झालेल्या जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत पडलेला आहे माधव चंदनकर आकाशवाणी प्रतिनिधी भंडारा दरम्यान या टोळधाडीला रोखण्यसाठी क्रषी विभागाच्यावतीनं शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे

यापुढे आपण नवं नेतृत्व घडवण्यासाठी मार्गदर्शन करू असं त्यांनी सामाजिक माध्यमावरुन जाहीर केलं पाटील या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्री होत्या त्या तीन वेळा लोकसभेवर आणि एकदा विधानसभेवर निवडून आल्या होत्या

यात भाजपाच्या पाच नगरसेवकांचा देखील समावेश आहे चाऊस हे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत आहेत

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अधिक काटेकोरपणे अंमलबजावणी करून जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आणला असल्याचं ते म्हणाले

जालना इथं काल खरीप हंगाम आढावा बैठकीत ते काल बोलत होते पीककर्जाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये असमर्थ ठरणाऱ्या तसंच टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करावी असंही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं

यामुळे गावात टँकरची गरज भासत नसून गाव पूर्णपणे टँकरमुक्त झाल्याचं सरपंच बाबू खंदाडे यांनी सांगितलं

ते काल पत्रकारांशी बोलत होते जवळच जायचं असल्यानं पायीच जावं दुचाकीचा वापर करु नये असं ते म्हणाले दचाकीवर विनाकारण भटकणाऱ्याविरुद्ध कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे

जिल्ह्यात कापूस खरेदी अत्यंत संथ गतीनं होत असल्याची तक्रार प्रहार जनशक्ती पक्षानं एका निवेदनाद्वारे केली आहे

सरकारमध्ये कोणातच ताळमेळ नसल्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवले जात नसल्याचं भोसले यांनी लिहिलेल्या निवेदनात म्हटलं आहे